सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला असून आज शेवटच्या दिवशीही सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत विविध राजकीय पक्ष आणि समूहांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला असताना केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी हा कायदा मागे घेण्याबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे हा कायदा रद्द करण्याची कुठलीच शक्यता नाही असं त्यांनी एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं देशातल्या कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही असं ते म्हणाले या मुद्धावरुन काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत असं शहा म्हणाले

कायद्याला होत असलेल्या विरोधाबाबत ते म्हणाले की निर्वासितांना पुन्हा बळ देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे बारा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा यासाठी केंद्र सरकारला सल्ला देण्याची त्यांनी विनंती केली काँग्रेसअध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली भेटीसाठी गेलेल्या या विरोधी पक्षांनी या संदर्भातलं आपलं निवेदन राष्ट्रपर्तींना सुपूर्त केलं जमिया मिलिया डिलामिया धिं शांततापूर्ण निदर्शनं करण्याऱ्यांवर झालेली पोलिस कारवाई घृणास्पद असून परिस्थिती फारच बिकट झाल्याचं सोनिया गांधी यांनी बातमीदारांना सांगितलं केंद्र सरकार जनतेचा आवाज दाबून टाकत आहे असा आरोप त्यांनी केला राष्ट्रपर्तींना भेटायला गेलेल्या नेत्यांमधे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सीताराम येचुरी तृणमूल काँग्रिसचे डेरेक ओब्रीयन समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव द्रविड मुन्नेत्र कळघमचे टी

बालू राजदचे मनोज झा आणि कम्युनिस्ट पक्षाचे डी

भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकासंदर्भात पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेनं केलेला ठराव भारतानं फेटाळला आहे हे विधेयक भारताचा अंतर्गत विषय असून पाकिस्ताननं विधेयकाची उद्दिष्ट जाणून बुजून चुकीच्या पद्धतीनं मांडल्याचा आरोप परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केला आहे या कायद्यामुळे ठराविक देशातल्या पिडीत धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाणार असून कुठल्याही धर्माच्या कुणाही भारतीयाचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात करण्यात आलंय पाकिस्तानातल्या धार्मिक अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अन्यायाकडून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी पाक संसदेत ठराव करण्याची खेळी केली गेल्याचं भारतानं म्हटलंय पाकिस्तानमधले हिंदू शिख ख्रिश्वन आणि तिर अल्पसंख्याक यासंदर्भात आपली स्थिती स्पष्ट करत आहेत जम्मू कश्मिर लडाख संदर्भातल्या पाकच्या अपप्रचाराप्रमाणेच हा प्रस्ताव असून सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांचं समर्थन करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे मात्र हे सर्व प्रत्यन अयशस्वी होतील असा विश्वासही भारतानं वव्यक्त केला आहे कायदा आणि सुव्यवस्था सामान्य झाल्यामुळे आसाम सरकारनं राजधानी गुवाहाटीमधली संचाखंदी पूर्णपणे उठवली आहे दिब्रुगढमधली संचारबंदीही प्रशासनानं उठवली आहे आसामसरकारनं आंदोलनातल्या हिसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे त्याचबरोबर एसआयटी द्वारेही या हिसांचाराची चौकशी होणार आहे मेघालयाची राजधानी शिलाँग शिलं जनजीवनही पूर्ववत होत असून कडाक्याच्या थंडीतही अनेक नागरिकांनी चर्चेमधे उपस्थिती दर्शवली सध्या तिथे दिवसाची संचारबंदी शिथील केली आहे

या मंडळाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे वस्तू आणि सेवाकर परिषदेची आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे या बैठकीत महसूल वृद्दीच्या दृष्टीनं कर रचनेचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे

केंद्र आणि राज्यांनी जीएसटी करसंकलनासाठी जास्त प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका यांच्यात आज वॉशिंग्टन क्वें दोनास दोन मंत्रीस्तरीय चर्चा होणार आहेत भारतातर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तर अमेरिकेतर्फे त्यांचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो आणि संरक्षण मंत्री मार्क्स एस्पर या बैठकीत सहभागी होतील प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता असून द्विपक्षीय सुरक्षा संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे करार यावेळी होणं अपेक्षित आहे त्यात वैद्यकीय सुरक्षा कराराचा समावेश असण्याची शक्यता आहे या करारान्वये अमेरिकी संरक्षण सामुग्री कारखांनदारांना भारतीय खासगी कंपन्यांसोबत काम करता येईल

वायव्येकडून येणाऱ्या तीव्र बर्फाळ हवेमुळे तसंच कमी उंचीवर ढगांच्या दाटीमुळे सूर्यप्रकाश जमीनीवर पोचण्यास बाधा येत असल्यानं तापमानात घट झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं

उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी गारठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे सहारणपूर बरेली आणि पिलीभीतसह अनेक जिल्ह्यांमधे शाळांना सुट्टी दिली आहे

हिमाचल प्रदेशात मनाली कुफरी केलांग आणि कल्पा क्वि शून्यापेक्षा कमी तापमान होतं

राजस्थानंही कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून जयपूरसह बहुतांश जिल्ह्यांमधे तापमानात मोठी घसरण झाली आहे

तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे

उद्या अंतिम सामन्यात भारताची गाठ स्वीडनशी पडणार आहे

दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन दुपारी एक वाजल्यापासून हिदी आणि श्रिजीतून या सामन्याचं थेट समालोचन प्रसारित होईल एफ एम रेनबो आणि अतिरिक्त फ्रिक्वेन्सीजवर आपण ते ऐकू शकता

श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं

स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आणि रंगभूमीला नवा आयाम प्राप्त करुन दिला होता नटसम्राट हिमालयाची सावली यासारख्या मराठी नाटकांनी आणि पिंजरा या मराठी चित्रपटानं त्यांना ओळख मिळवून दिली एक दिन अचानक घरोंदा लावारिस यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या आहेत वृद्धापकाळानं डॉ